भारतीय जनता पार्टीतर्फे नवी दिल्ली इथं निवडणुकीसाठी जाहीरनामा आज जारी करण्यात आला

स्वीप अंतगत नागपूर रामटेक लोकसभा मतदार संघातील महामतदार जागृती अभियानाला प्रारंभ

माधव गाडगिळ यांचं प्रतिपादन भारतीय जनता पार्टीतर्फे आज नवी दिल्ली इथं निवडण्रकीसाठी जाहीरनामा जारी करण्यात आला संकल्पपत्र नामक जाहीरनाम्यात देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलं असून दहशतवादासाठी शून्य सहनशीलता हे धोरण ठेवण्यात येणार असल्याचं जाहीरनाम्यात म्हटलं आहे यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपाध्यक्ष अमित शाह केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग आणि स्रुषमा स्वराज यांची प्रमुख उपस्थिती होती

कुठल्याही राज्याच्या सांस्कृतिक संरचनेस धक्का न लावता नागरिकत्व विधेयक संसदेत मंजूर करवून घेण्याचं आश्वासन या संकल्पपत्रात देण्यात आलं आहे

सौहार्दपूर्ण वातावरणात लवकरात लवकर राम मंदिराचं निर्माण करण्यात येईल असंही यावेळी सिंग यांनी सांगितलं

पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी विशिष्ट असे जलशक्ती मंत्रालय निर्माण करण्यात येणार असल्याचं जाहीरनाम्यात आश्वासित करण्यात आलं आहे चांगलं सोपं पारदर्शी आणि जबाबदार प्रशासन आणून लोकांच्या आकांक्षावर खरे उरण्याचा प्रयत्न करण्यात येईल असं जाहीरनाम्यात नमूद करण्यात आलं आहे दरम्यान भाजपाच्या जाहीरनाम्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेस अध्यक्ष राहल गांधी यांनी हा जाहीरनामा केवळ एका व्यक्तिवर केंद्रीत असून आपल्या पक्षाचा जाहीरनामा हा सर्वसामान्यांसाठी असल्याचं म्हटलं आहे तसंच काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भाजपानं आपल्या जाहीरनाम्यात नोटाबंदी जीएसदी आणि रोजगाराबद्दल उपाययोजना केल्या नसल्याचं म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाला अद्याप चित्रपट नियंत्रण मंडळाचं प्रमाणपत्र मिळालेलं नसल्यामुळं या चित्रपटाच्या प्रदर्शनाला थांबविण्याकरिता दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर निर्णय सध्या देणं शक्य नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं आज म्हटलं आहे या चित्रपटात आक्षेपार्ह असलेल्या बार्बीबद्दलच्या नोंदी जर याचिकाकर्त्यानं आणल्यास या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत उद्या निर्णय घेणं शक्य असल्याचं न्यायालयानं यावेळी म्हटलं आहे दरम्यान सर्वोचच व्यायालयाचे व्यायाधीश पीठासीन व्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी काँग्रेस पक्षाच्या या याचिकाकर्त्यांची याचिका खारिज केली या चित्रपटाला चालू महिन्याच्या अकरा तारखेला प्रदर्शित करण्यात येणार असल्याचं निर्मात्यानं म्हटल्याची माहिती यावेळी याचिकाकर्त्याचे ज्येष्ठ वकिल ए

सिंघवी यांनी व्यायालयापुढं सांगितली त्यावेळी या चित्रपटाला अद्याप प्रदर्शनाचं प्रमाणपत्र देण्यात आलं नसल्याचं न्यायकर्तींनी कळविलं

यामध्ये नागपूर रामटेक वधा चंद्रपूर भंडारा गोंदिया गर्डाचरोलो र्चमुर र्आण यवतमाळ वाशिम या मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे

उद्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नागपूर लोकसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या प्रचारार्थ भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची जाहीरसभा आयोजित करण्यात आली अकरा एप्रिलला होऊ घातलेल्या मतदानासाठी पहिल्या टप्प्यातील सातही मतदारसंघात भारतीय जनता पक्ष तसंच काँग्रेस या दोन पक्षांमध्ये सरळ लढतीचे चित्र आहेत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं महाआघाडी करून ही निवडणूक लढवित आहेत काही मतदारसंघात बहुजन समाज पक्ष आणि वंचित बहुजन आधाडीच्या उमेदवारांनीही प्रस्तापित पक्षांसमोर आव्हान उभं केलं आहे नागपूर लोकसभा मतदारसंघाकडं सर्वाचं लक्ष लागलं असून इथून केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी निवडणूक रिंगणात असून काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले हे त्यांना कडवी झूंज देत आहेत चंद्रपूर मतदारसंघातून केंद्रीय ग्रहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्याविरोधात काँग्रेसचे उमेदवार सुरेश धानोरकर उभे आहेत चंद्रपूर मतदारसंघात देखिल अटीतटीची लढत आहे तर अकोला मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र असून भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांच्याविरूद्ध काँग्रेसचे हिदायत पटेल लढत देत आहेत बहुजन वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या निवडणूक रिंगणातील उपस्थितीमुळे अकोला मतदारसंघात तिहेरी लढतीचं चित्र आहे रामटेक वर्धा गडचिरोली चिमूर भंडारा गोंदिया तसंच यवतमाळ वाशिम या मतदारसंघात भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस उमेदवारांमध्ये सरळ लढतीचं चित्र आहे दरम्यान आज निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातील मतदानाच्या तयारीचा आढावा घेतला आगामी लोकसभा निवडणूक क्षेत्रातील पाचपैकी कोणत्याही एका मतदान केंद्रांवरील व्ही व्ही पॅट यंत्रणेची चाचणी सरमिसळ पद्धतीनं करून घ्यावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला आज दिलेत

र्यासस्टॅर्मॉटक वोटस एज्युकेशन एण्ड इलेक्ट्रोल पर्ार्टासपेशन प्रोग्राम स्वीप अंतगत र्राजनल आऊटरोच ब्युरो पुणे महाराष्ट्र आर्राण गोवा क्षेत्र मर्राहती आर्राण प्रसारण मंत्रालय भारत सरकार आण मुख्य ानवडणूक आधिकारां कायालय महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त र्विद्यमाने आयोजित नागपूर रामटेक लोकसभा मतदार संघातील महामतदार जागृती र्आभयानाचा प्रारंभ जिल्हाधिकारां तथा र्नवडणूक र्निणय र्अाधकारां अश्विन म्रदगल यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपजिल्हाधिकारो तथा उप जिल्हा र्मिनवडणूक र्अधिकारो राजलक्ष्मी शहा र्राजनल आऊटरोच ब्युरोच्या सहायक संचालक र्मिना जेटलो उपस्थित होते र्आभयानांतगत मतदार जनजागृती रथ तयार करण्यात आला आहे या रथावर लोकशाहांच्या उत्सवात सहभागी व्हा मतदान करा आर्गाण लोकशाहांचा उत्सव साजरा करा आपल्या मतदारसंघातील र्निवडणुकांचा र्दिनांक जाणा अवश्य मतदान करा असे संदेश असून लोकसभा मतदारसंघातील र्निर्रानराळ्या भागात हा रथ र्फिरणार आहे लोकसभा निवडणुकीत दिव्यांग मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदान केंद्रांवर विशेष सुविधा आणि व्यवस्था करण्यात येणार आहे

अपंग तसंच दिव्यांग व्यक्तींना रांगेत प्रतिक्षेत न राहता मतदान करण्यास प्राधान्य मतदान केंद्रावर कायमस्वरूपी किंवा संपूर्ण सुविधा अंध मतदारांसाठी ब्रेल लिपीतील मतदार स्लिप डमी मतदान पत्र अल्पदृष्टी दिव्यांग व्यक्तींसाठी मैग्नीफाइंग ग्लास मैग्नीफाइंग शिट सुविधा दर्शक संकेत चिव्ह अपंग व्यक्तींना मार्गदर्शन आणि साहाय्य करण्यासाठी विशेष शिक्षक अपंग शाळेतील कर्मचारी स्वयंसेवकांची व्यवस्था शासकीय वाहनाने दिव्यांग मतदारांना ने आण करण्यासाठी स्रुविधा जिल्ह्यात पर्यवेक्षक निरीक्षकाची निय्रक्ती करण्यात येणार आहे केंद्र सरकारनं सामान्य गोरगरीब जनतेला मोठी आश्वासनं देऊन त्यांची दिशाभूल केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अमरावतीच्या बेल्लोरी इथं केला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित उमेदवार नवनीत कौर राणा यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते सत्तापक्षानं लोकशाहीची गळचेपी केली तसंच खोटी आश्वासनं देऊन त्यांची पूर्तता न केल्यानं लोकशाही धोक्यात आणणाऱ्या सरकारला धडा शिकविण्याची वेळ आली असल्याचं ते पुढं म्हणाले त्यामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला जिंकून देण्याचं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं दरम्यान शरद पवार हे दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर असून आज त्यांची भंडारा आणि गोंदिया इथं देखिल सभा होणार आहे मोदो यांनी गेल्या पाच वषात भारतीय जनतेला फक्त स्वप्न दाखवलो असून दाखवलेल्या एकाहां स्वप्नांची पूर्ता त्यांनी केलो नाहां

यवतमाळ वार्गाशम लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार मर्गाणकराव ठाकरे यांच्या प्राचाराथ घेण्यात आलेल्या सावर्जानक सभेत ते बोलत होते

आपल्या देशातील लोकशाही ही जगातील सर्वात मोठी असून आपण ज्ञानाच्या बाबतीतही सगळ्यात पुढं असलं पाहिजे असं प्रतिपादन पद्मभूषण पुरस्कार आणि शांतीस्वरूप भटनागर पुरस्कारानं सन्मानित प्रा माधव गाडगिळ यांनी केलं

सीएसआयआर चे महासंचालक आणि सचिव डॉ शेखर मांडे यांनी नीरी केवळ संशोधनात्मक काम करीत नाही तर समाजावर प्रभाव टाकण्याचं मोठं काम करीत आहे आणि भविष्यातही नीरी समाज उपयोगी काम करेल असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना केला लोकसभा निवडणूकांसाठी जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं यासाठी भंडारा जिल्हयात मोठया प्रमाणात मतदार जाग़ती र्आभयान रार्बावण्यात येत असून आज महाराष्ट राज्य ग्रामीण जिवनोन्जती र्आभयान उमेदच्या माध्यमातून र्माहला बचत गटांनी र्आखल सभागृहात भव्य रांगोळी साकारुन मतदान करण्याचा संदेश र्दिला र्माहला बचत गटांच्या सदस्यांनी साकारलेलां रांगोळी आकषणाचं कद्र बनलं होतं मतदान आपला अर्धधकार आहे सुदृढ लोकशाहोसाठी मतदान करा चला मतदान करु जर्नाहताचं शासन करु बुजूग युवा हो या नर नारां मतदान सभीकां जिम्मेदारां शंभर टक्के मतदान करु या भारताला वैभवशालां बनव् या आर्ाण मतदार राजा जागा हो लोकशाहींचा धागा हो अशा र्वावध स्लोगन मधून मतदानाचा प्रभावी संदेश देण्यात आला काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी हे दोव्ही पक्ष म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचं मत भारीप बहुजन महासंघाचे नागपूरचे अध्यक्ष रविबाबू शेंडे यांनी आज पत्रकार परिषदेत केलं या दोन्ही पक्षांऐवजी वंचित बहुजन आघाडी हा पर्याय असून नागपूरचे सागर डबरासे यांना विजयी करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं नागपूरची आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुखनं दुबई ओपन बुद्धिबळ स्पर्धेत आगेकूच कायम ठेवत सहाव्या फेरीत भारताच्याच कुणाल एम याला पराभूत केलं तर आंतरराष्ट्रीय मास्टर रौनक साधवानीनं अल्जेरियाच्या ग्रॅण्डमास्टरला बरोबरीत रोखलं शैलेश द्रविड आणि मृदुल डेहनकरला मात्र पराभवाचा सामना करावा लागला